सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धूवा आणि सुरक्षित अंतर राखा

तपासणीलसीकरण किंवा उपचारासाठी दिव्यांगांना प्राधान्य देण्याचे निर्देश मेळघाटातही कोरोनाचा कहर कोरकू भाषेतून आदिवासींच्या प्रबोधनाची तयारी राज्यातल्या अनेक जिल्ह्यांतून विविध संस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी आणि निर्बंध झुगारणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा दंडात्मक कारवाई

संख्या कमी असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं प्रमाण घटलेलं नाही

त्यांच्यासाठी ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात आली असून इथे विलगीकरणातले रुग्णही ठेवता येणार आहेत

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था तयार करण्यात आली आहे आजपासून हे कोच कार्यान्वित होणायची अपेक्षा असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकुर यांनी दिली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पालघरहून नीतू चावरे दिव्यांग दिव्यांग व्यक्तींना आता कोरोनाविषयक तपासणीलसीकरण किंवा उपचारासाठी रांगेत ताटकळत रहावं लागणार नाही त्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय म्ंडे यांनी दिले आहेत राज्य शासनाच्या सेवेतील दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्याचा आणि घरून काम करण्याची मुभा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे

या साथीची भीषण वास्तविकता तपासणी लसीकरण किंवा उपचारासाठीची माहिती सांगणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल दिली

रुग्णांसाठी विविध पातळीवर मदत होत असताना रुग्णांचे नातेवाईक मात्र दूर्लक्षितच राहतात या पार्श्वभूमीवर परभणी शहरात विविध रुग्णालयातल्या कोरोनाबाधीत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक शाखेनं निवारा या केंद्राद्वारे निवास आणि भोजनाची सेवा उपलब्ध केली आहे या सेवा केंद्राचा काल जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

मंडळातले युवक मोठ्या प्रमाणात घरोघरी जाऊन रुग्णांना ऑक्सिजन प्रवठा करीत आहेत ऑक्सिजन प्लांटमध्ये जाऊन ऑक्सिजन भरून ऑक्सिजन सॅनिटाईजर मास्क मोफत घरोघरी पोहोचविला जात आहेत प्लाइमा दान कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेकांचा प्लाझ्माच्या अभावी मृत्यू झाल्याचं चित्र दिसत असतानाच गोंदियामध्ये काही युवकांनी पुढे येऊन गोंदिया पहल प्लाझ्मा की हा अभिनव उपक्रम राबविला आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या वार्ताहरांसह मेघना देशपांडे पुणे सिंधुद्र्ग ऑक्सीजन सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णलयातला काल झालेला स्फोट फक्त ऑक्सीजन सिलिंडर भरताना झालेला असून तिथला ऑक्सिजन प्रकल्प सुरू असल्याची माहिती संपर्कमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे जिल्ह्यात उद्यापासून माझं कुटुंब माझी जबाबदारी योजना राबविण्यात येणार असून कुठेही आठवडा बाजार सुरू असेल तर विक्रेत्यासोबतच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना सामंत यांनी दिल्या आहेत शिक्के रत्नागिरी आणि सिंधुद्र्ग जिल्ह्यात गृह विलगीकरणात असणाऱ्यांच्या बोटावर शाई लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांनी काल ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली बाहेरगावाहून कोकणात येणाऱ्या व्यक्तींच्या हातावर रेल्वे स्थानक तसेच एसटी बसस्थानकावर विलगीकरणाचे शिक्के मारले जात आहे अंत्यविधी अहमदनगर मध्ये कोरोना रुग्णांवर अंत्यविधीसाठी शहरातली अमरधाम स्मशानभूमी अप्री पडत असताना नागापूर इथल्या कैलासधाम स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यविधी करण्यात येत आहे नागापूर भाजीपाला व्यापारी असोसिएशननं पुढाकार घेऊन नागापूर स्मशानभूमीत कोरोनाच्या मृतदेहावर अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली आहे